यानूसार ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनेल बँकेत विलीन होतील तर इंडियन बँक ही अलाहाबाद बँकमध्ये आंध्र आणि कॉर्पोरेशन बँक यूनियन बँक मध्ये आणि सिंडीकेट बँक कॅनरा बँकेतच विलीन होतील विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज कॅग अर्थात भारताचे महालेखा परिषक आणि नियंत्रक यांचा अहवाल मांडण्यात आला नवी मुंबई आणि लगतच्या परिसरात विकास काम करणाऱ्या सिडकोवर या अहवालात ताशेरे ओडण्यात आले आहे

अपात्र संस्थेला काम देण्यात आली असा आक्षेप कॅगनं नोंदवला आहे विलंब कंत्राटदाराकडून कमी वसूली अशी प्रकरण निदशर्शणाला आल्याचं अहवालात म्हटलं आहे यापूढे सिडकोनं निविदाची व्यापक प्रसिद्धि करुन प्रकिया पारदर्शक करावी मोठ्या कंत्राटासाठी कंत्राटदारांचा डेटाबेस तयार करुन आतरराष्ट्रीय संस्थाचा समावेश करावा अटी आणि शर्तीनुसार काटेकोरपणे कंत्राटदारांना कंत्राट देण्यात यावा अशी शिफारस कॅगनं केली आहे सिडकोच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे कॅगच्या अहवालातून सिद्ध झाल्याचा आरोप कॉंप्रेसने केला आहे याप्रकरणात एवढा मोठा घोटाळा कशामुळे झाला आणि घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण हे आता समोर आले पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे सिडको स्वायत्त संस्था असून सिडकोच्या निर्णयात मुख्यमंत्र्यांचा कोणताही सहभाग नसतो असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी म्हटलं आहे कॅगच्या अहवालात ओढण्यात आलेल्या ताशेऱ्यांबाबत त्यांनी विधिमडंळ परिसरात प्रतिक्रिया दिली

गैरव्यवहाराबाबत चोकशी झाली पाहिजे असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं मुंबई प्रवेशद्वारावरील आणि मुंबई पुणे द्रतगती मार्गावरील टोल वसूली बंद करता येणार नाही असं सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं नुकसान भरपाई मोठी असल्यानं पथकर नाक्यांवरची टोल वसूली बंद करनं शक्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे मुंबई पूणे दरम्यानचा हायपरलूप प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागिदारी तत्वावर राबवण्यात येईल अशी माहिती त्यांनी आज विधानपरिषदेत दिली राज्यात कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लागेल तितका निधी दिला जाईल गरज भासल्यास याकरता आकस्मिकता निधीही वापरला जाईल अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत दिली राज्यातल्या कोरोना विषाणूच्या सद्यस्थितीबद्दल करण्यात आलेल्या विशेष चर्चेला ते उत्तर देत होते या विषाणूच्या तपासणीसाठी मुंबईतल्या कस्तूरबा रूग्णालयात तसंच नागपूरच्या इंदिरा गांधी रूग्णालयात विशेष व्यवस्था करण्यात आली असून पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेतही ही सोय उपलब्ध आहे असं ते म्हणाले या विषाणूवरील नियंत्रणासाठी पुण्यात नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे

या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्हा रूग्णालयामधे स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्यात येतील असंही त्यांनी जाहीर केलं

त्यांच्या थुंकीचे नमुनेतपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत

या चौदा जणांनी अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात मोलाची कामगीरी बजावली होती तर तुकाराम ओबंळे हे त्यात शहीद झाले होते गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनाला जांभूळखेडा इथं घडवण्यात आलेल्या भूसुरुंग स्फोटाचा मुख्य सुत्रधार दिनकर गोटा याला गडचिरोली पोलिसांनी आज पहाटे अटक केली त्याच्यासोबत कोरची दलमची महिला नक्षली सुनंदा कोरेटी हिलाही अटक करण्यात आली आहे

या सर्वांच्याकलाकृतींचं प्रदर्शन वर्षभर ललित कला अकादमीच्या गॅलरीमध्ये लावण्यात येणार आहे यवतमाळमध्ये अतिद्र्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेनं कार्यतत्पर राहावं असे निर्देश जिल्हाधिकारी एम

जिल्हाधिका यांनी आज जिल्ह्यातील लसीकरण मोहीम कुटुंब नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय क्षुरोग नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहता गुलाबी बोंड अळीचे जीवनक्रम पुढेही चालू राहण्याची शक्यता आहे किडींचा जीवनक्रम खंडित करण्यासाठी कपाशीचे फरदड टाळनेच योग्य राहील असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्रानं केलं आहे

गोंदिया जिल्ह्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांना आदरांजली वाहण्यासाठी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे

विदर्भात काल तुरळक ठिकाणी पाऊस पडला कोकण आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित घट झाली विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी गारपिटीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे